स्पष्टीकरण

वेगळा मानदंड प्रस्थापित केला असल्याचं मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांचं प्रतिपादन

धान्य पोहचवण्याचे केंद्रीय अन्न आणि नागरी प्रवठा विभागाचे सचिव सुधांश पांडे यांचे निर्देश

लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी मिळालेली असल्यानं आता दहा दिवासांच्या आत प्रत्यक्ष लसीकरण कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

आरोग्य सेवकांना ही लस मोफत दिली जाणार असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातल्या लोकांच्या लसीकरणाचा खर्चही केंद्र सरकारनं करावा अशी मागणी टोपे यांनी केली बर्ड फ्ल् एवियन एनफ्लूएंझा अर्थात बर्ड फ्लूच्या अचानक उद्रेकानंतर केंद्र सरकारने नवी दिल्लीमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केला असून राज्य सरकारच्या प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणा साठीच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवणार आहेत राजस्थान मध्यप्रदेश हिमाचलप्रदेश आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचं निदान झाले आहे

पश्संवर्धन आणि द्रगधोत्पादन विभागाने बर्ड फ्लूच्या नियंत्रणासाठी राज्यांना सूचना दिल्या आहेत कक्कट पालन केंद्रांची जैविक स्रक्षा प्रभावित क्षेत्राचे निर्जंत्कीकरण मृत पक्षांची योग्य विल्हेवाट यासंदर्भातील सूचना त्यांनी दिल्या

याबाबत काही प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या पूर्णतः निराधार असल्याच रेल्वेनं स्पष्ट केलं आहे या बातम्यांमध्ये क्ठलंही तथ्य नसून प्रवासी शूल्कात वाढ करण्याचा क्ठलाही प्रस्ताव विचाराधीन देखील नसल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे प्रसारमाध्यमांनी अशा तथ्यहीन निराधार बातम्या प्रकाशित करू नयेत असंही रेल्वेनं सांगितलं आहे

त्यानिमित्त दरवर्षी या दिनाचं औचित्य साधन बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जातं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठी पत्रकारितेने भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि सशक्त लोकशाहीच्या वाटचालीत आपला वेगळा मानदंड प्रस्थापित केला आहे सामान्य माणसाला आवाज देणाऱ्या प्रबोधनकारांच्या तसेच बाळासाहेबांच्या पत्रकारितेचा वारसा देखील आपल्याकडे आहे संयक्त महाराष्ट्र चळवळीचा धगधगता वसा मराठी पत्रकारितेला मिळाला आहे असे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे मराठी पत्रकार दिनानिमित्त वाशिम जिल्हा माहिती कार्यालय येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले नवीन पिढीने नवीन विचारसरणी आत्मसात करावी व्यसनाधिनता शारीरिक श्रम आणि मानसिक श्रम घेण्याची तयारी ठेवावी तरच समाजाचा विकास साधला जाईल आणि सामाजिक विकासासाठी लिखाण करणे ही पत्रकारांची जबाबदारी असून सामाजिक विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विनय मून यांनी मराठी पत्रकार संघ भवनात आज आयोजित मराठी पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमादरम्यान केले नाना पटोले नागप्र प्रादेशिक मंडळातील मुख्यमंत्री जलसंधारण योजनेअंतर्गत प्रलंबित कामांना सुधारित प्रशासकिय मान्यता देऊन पुढील कामांना गती दयावी याचबरोबर जलसंधारण विभागातील उपअभियंता संवर्गातील रिक्त पदे पदोन्नतीने तातडीने भरावीत जलसंधारणाच्या संबंधित कामांसाठी अत्याध्निक तंत्रज्ञानाची अदययावत माहिती असलेले सल्लागार नेमून त्यांच्या सल्ल्याने कामांची ग्णवत्ता सुधारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले विधीमंडळात नागपूर प्रादेशिक महामंडळाअंतर्गत जलसंधारण विभाग आणि महामंडळाच्या कामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते ते प्रढ म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यातील गुडसेला कोदेपूर जिवती लघ् पाटबंधारे तलावासंदर्भात वनजमिन घोषित झाल्याने वन विभाग जिल्हाधिकारी आणि जलसंधारण विभागाने सुधारित प्रशासकिय मान्यता घेऊन पूढील कार्यवाहीस गती दयावी आणि त्यासंदर्भातील अहवाल शासनास त्वरीत सादर करावा असही ते यावेळी म्हणाले

ज्या संस्थांचे मानवी अभिहस्तांतरण राहिले आहे अशा गृहनिर्माण संस्थांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा असे आवाहन राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले मानवी अभिहस्तांतरण हा सर्व गृहनिर्माण संस्थांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ही मोहीम सकारात्मक दृष्ट्या आणि परिणामकारकरित्या राबविली जात आहे ही प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सहज करण्यात आली आहे गृहनिर्माण संस्थांनी या मोहिमेत सहभागी व्हावे

व्यसनम्क्ती प्रस्कार नागपूरच्या युवा सुधारक आणि अर्पण व्यसनमुक्ती केंद्राचे प्रकल्प अधिकारी शिवप्रसाद दीपक पिंपळकर यांना महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती परिषदेच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनम्क्ती प्रस्कार प्रदान करण्यात आला येडाई व्यसनम्क्ती केंद्र उस्मानाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात शिवप्रसाद पिंपळकर यांना व्यसनम्क्ती क्षेत्रातील कार्य आणि समाजस्धारणा चळवळीकरिता स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या पुरस्काराचे श्रेय त्यांनी व्यसनमुक्ती केंद्रातील सहकर्मचारी आणि संस्थेचे अध्यक्ष सचिव महेंद्र साठवणे यांना दिले आहे

आठ जानेवारीला विदर्भातील अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता सुद्धा वर्तविण्यात आली आहे

नागरी प्रवठा विभाग केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना मार्फत होणाऱ्या अन्नधान्य वितरण प्रक्रियेची परस्परांशी सांगड घाला त्यामाध्यमातून गरीब गरजूंपर्यंत सहज आणि सुलभतेने अन्नधान्य पोहोचवा असे निर्देश केंद्र शासनाचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव सुधांश पांडे यांनी आज दिले